काँग्रेसच्या कार्यकाळात देशात दरवाढीचा इतिहास कायम होता काँग्रेस केवळ नक्राश्रू ढाळत आहे अशी टीका केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना केली काँप्रेस जणू भ्रष्टाचाराचं जहाज असून जो पक्ष काँप्रेसबरोबर यूती करेल तोदेखील रसातळाला जाईल असं नक्वी म्हणाले पेट्रोल आणि डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार कमी जास्त होतात मात्र काँप्रेस नाहक या मुद्द्याचं राजकारण करत असल्याचं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे भारत बंददरम्यान झालेल्या हिंसाचाराला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी राहुल गांधी यांना विचारला आहे

शिवसेनेनं आंदोलनात सहभागी व्हायला नकार दिला आहे दिल्लीच्या रामलीला मैदानावर माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत काँग्रेस अध्यक्ष राह्ल गांधी यांनी निषेध मोर्चाला प्रारंभ केला पेट्रोल आणि डिझेलच्या दर वाढीच्या निषेधार्थ काँप्रेसने पुकारलेल्या देशव्यापी बंदला राज्यात प्रतिसाद मिळाला असून काही ठिकाणी हिंसक वळण लागलं आहे मुंबईत दादर अंधेरी चेंब्र इत्यादी ठिकाणी बंदच्या समर्थकांनी निदर्शनं केली काँप्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण माणिकराव ठाकरे संजय निरुपम यांनी रेल रोको केला तसंच मनसे कार्यकर्त्यांनी मेट्रोवाहतूक बंद पाडण्याचा प्रयत्न केला दादर सेनाभवन विक्रोळी चेंबूर या परिसरात मनसे कार्यकर्ते विशेष आक्रमक झाले होते गोवंडी इथं राष्ट्रवादी कॉंप्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली प्रतिक्षानगर आणि शीव परिसरात बेस्टच्या बसगाड्यांवर दगडफेक झाली त्यानंतर मुंबईच्या काही भागात टॅक्सी रिक्षा आणि बसवाहतूक बंद पडली अनेक ठिकाणी बाजारपेठा आणि दुकानं तसंच रिक्षा आणि टॅक्सी वाहतूक बंद ठेवण्याचं आवाहन करताना काँप्रेस आणि मनसे कार्यकर्ते दिसत होते अनेक ठिकाणी महाविद्यालयांच्या परीक्षा बंदमुळे पुढं ढकलल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे वाशी इथल्या शिवाजी चौकात कॉप्रेस राष्ट्रवादी कॉप्रेसनं मोर्चा काढला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातले कांदा बटाटा मार्केटचे व्यवहार मनसे कार्यकत्यांनी बंद पाडले नवी मुंबईच्या बहुतांश भागात अत्यावश्यक सेवा वगळता दुकानं बंद असली तरी सार्वजनिक वाहतूक सुरळित सुरू आहे नाशिकमध्ये बंदला मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी दैनंदिन व्यवहार सुरु आहेत शहर बससेवा बंद आहे शाळा महाविद्यालयं सुरु असली तरी उपस्थिती कमी आहे जिल्ह्यात कळवण देवळा चांदवड इथं बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे नांदेड शहरात शाळा महाविद्यालयं बंद आहेत ऑटोरिक्षा आणि बससेवा बंद आहेत खाजगी वाहतूकही तूरळक आहे पालघर जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे रिक्षा आणि बसवाहतूकीवर परिणाम झाला आहे साता यात अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद आहेत भारत बंदला सोलापूर शहर आणि जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे शहरातील प्रमुख बाजारपेठा व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद ठेवल्या होत्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी मोर्चे काढले रेल्वे स्थानक परिसरात आंदोलनकर्त्यांनी टायर पेटवून दिल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता सुरक्षेचा भाग म्हणून पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले होते

राजस्थान गौरव यात्रेदरम्यान हनुमानगड जिल्ह्यात रावतसर इथं वसुंधरा राजे यांनी ही घोषणा केली या निर्णयामुळे राज्यातल्या नागरिकांना दिलासा मिळेल असं त्या म्हणाल्या

क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी साताऱ्याच्या जिल्हा कारागृहाच्या भिंतीवरून उडी मारत केलेल्या पलायनाला आज चौन्याहत्तर वर्षं पूर्ण झाल्यानं या घटनेचा अमृतमहोत्सव आज सातारा जिल्हा कारागृहात साजरा करण्यात आला यावेळी कारागृहाबाहेर असणाऱ्या क्रांती स्तंभाला अभिवादन करत क्रांतीवीर नागनाथअण्णा यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं

कोकण रेल्वेच्या नियमित आणि जादा गाड्या तसंच एसटी आणि खासगी बसमधून सुमारे साडेचार लाख चाकरमानी उत्सवासाठी जिल्ह्यात दाखल होतील असा अंदाज आहे त्यादृष्टीनं पोलीस आणि आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे